या पार्श्वभूमीवर प्रशासनानं पुन्हा कडक कारवाईचे फास आवळण्यास सुरुवात केली आहे

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे औरंगाबाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली आहे त्यांनी काल मराठवाड्यातले जिल्हाधिकारी आरोग्य पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांशी द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे चर्चा केली प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत केंद्रेकर यांनी कठोर काखाई करण्याचे निर्देश दिले मास्क न वापरणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करा अशी सूचना केंद्रेकर यांनी केली मंगल कार्यालय कोचिंग क्लासेसवर लक्ष ठेवा नियम न पाळल्यास आधी दंडात्मक कारवाई नंतर गुन्हे दाखल करा असे निर्देश त्यांनी यावेळी दिले औरंगाबाद शहरात कोचिंग क्लासेसची तपासणी करण्यासाठी पाच स्वतंत्र गट तयार केले असल्याचं महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितलं रुग्ण आढळलेली इमारत किंवा घर पुन्हा सील केलं जाणार असून संपर्कातल्या व्यक्तींची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे याशिवाय संबंधित रुग्णाच्या घरावर रुग्ण असल्याचं स्टिकरही लावण्यात येणार असल्याचं औरंगाबाद महापालिका प्रशासक पांडेय यांनी सांगितलं

नागरिकांनी देखील सर्वतोपरी खबरदारी घ्यावी गाफीलपणा दाखवू नये मास्कशिवाय घराबाहेर पडू नये सामाजिक अंतर राखावे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं या परिपत्रकात म्हटलं आहे या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कठोर पावले उचलावीत नियमांचे उल्लंघन झाल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे

जगताप यांनी केली आहे

प्रभात फेरी दुचाकीफेरी मिरवणूक काढू नये

औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी पत्रक जारी करुन शिवजयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई केली आहे सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही तसंच पोवाडे व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे रक्तदान शिबिर घेताना सामाजिक अंतराचा नियम पाळला जावा असं गुप्ता यांनी सांगितलं आहे

मृतांमध्ये लातूर जिल्ह्यातल्या तीन तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या धोरणांतर्गत पर्यटकांना कॅरॅव्हॅन तसंच कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा दिल्या जाणार आहेत बिछाना स्वच्छतागृह आणि स्वयंपाकाची सुविधा असलेल्या कॅरॅव्हॅन मुलभूत सोयी सुविधानी युक्त अशा जागेवर उभी करून पर्यटकांना मुक्काम करता येईल हे धोरण राबवताना कॅरॅव्हॅन पर्यटनाला मुद्रांक शुल्कामध्ये सूट राज्य वस्तू आणि सेवा कर विद्युत शुल्कामध्ये सूट इत्यादी प्रोत्साहनं लागू असतील पर्यटन संचालनालयाकडे कॅरॅव्हॅन तसंच कॅरॅव्हॅन पार्कची नोंदणी आवश्यक राहील कॅरव्हॅन तसंच कॅरव्हॅन पार्क व्यावसायिकांना पर्यटन संचालनालयामार्फत मार्केटिंग स्वच्छता आणि व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे

राज्यातल्या उद्योगांच्या मागणीन्सार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण व्हावं हा या कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे

या विद्यापीठाने मान्य केलेले अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राज्यात असणाऱ्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसंच सर्व कौशल्य प्रशिक्षण संस्था या कौशल्य विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतील

केदार यांच्या उपस्थितीत यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात श्वानाला रेबीज लसीकरण करण्यात आलं

सर्व कोंबडी पालकांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचं तंतोतंत पालन करावं स्वच्छता आणि सामाजिक अंतराचं काटेकोरपणे पालन करावं अशी सूचना केदार यांनी केली आहे व्यवस्थित शिजवलेलं कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणं पूर्णपणे सुरक्षित असून बर्ड फ्रू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज पसरवण्यांत येऊ नयेत असं आवाहनही पशुसंवर्धन मंत्र्यांनी केलं आहे द्रसंचार क्षेत्रातल्या उत्पादनांशी निगडित प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे द्रसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

किशोरवयीन न्याय देखभाल तसंच बाल संरक्षण कायद्यात सुधारणेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मूती इराणी यांनी सांगितलं त्या काल पत्रकार परिषदेत बोलत होत्या या सुधारणेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रत्येक जिल्ह्यात किशोर न्याय देखभाल कायद्यान्वये कार्यरत संस्थांवर देखरेख ठेवता येणार आहे

खुलताबाद तालुक्यात धामणगाव परिसरात गारपीटही झाली लाडसावंगी चारठा सेलूद आडगाव सरक हातमाळी औरंगपूर पिंपळखुंटा या परिसरात गारपीट झाली सोंगणीस आलेला आणि सोंगणी करुन ठेवलेला गहू ज्वारी हरभरा भिजला तसंच आंब्याचा मोहोर गळून पडला सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

परभणी पंचायत समितीच्या वतीनं आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमातगेत गाव विकास आराखडा संबधीच्या तालुकास्तरीय प्रशिक्षणाच आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी टाकसाळे यांनी सरपंचांशी संवाद साधला गावाच्या सन्मानासाठी प्रत्येकानं शौचालयाचा नियमित वापर कसा होईल यासाठी सरपंच मंडळींनी प्रढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं केद्र शासनाच्या प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातल्या बोरी उमरगा तालुक्यात बोर्डेवाडी आणि धाकटीवाडी या तीन गावांची निवड झाली आहे

त्यामुळे या गावातली सर्व कामं उत्तम गुणवत्तेची करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते दरम्यान माजी मंत्री दिवंगत आर

गोपाळवाडी काटी जेवळी तुरोरी हसेगाव बागलवाडी पारा जवळा आदी गावांना आर

पाटील जिल्हा सुंदर गाव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दूर्राणी भारतीय जनता पक्षाचे आमदार तानाजी मुटकुळे यांचाही समावेश आहे

शार्द्रल ठाकूर ऐवजी उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे विजय हजारे चषक स्पर्धेसाठी शार्दलला वगळल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सांगितलं आहे

त्यानंतर अहमदाबाद इथंच पाच टी ड्वेंटी सामन्यांची मालिका होणार असून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका प्ण्यात खेळवली जाणार आहे

काल हिंगोली इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या उपस्थितीत या अभियानाला प्रारंभ झाला या बह्माध्यम चित्ररथामध्ये बीडचे शाहीर विठ्ठल काटे आणि संचाकडून गीत तसंच नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण आत्मनिर्भर भारत आणि उपक्रमांची जनजागृती करण्यात येणार आहे पुढचे दहा दिवस जिल्ह्यात हिंगोली सेनगाव कळमन्री वसमत तसंच औंढा नाथनाथ या ताल्क्यात हा चित्ररथ फिरणार आहे

विहिरीच्या कामाचं बील मंजूर करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

नरसिंह पैठणकर असं त्याचं नाव आहे मृत जनावरं दाहिनी प्रकल्पातल्या त्रुटी दूर करून देयक काढण्यासाठी या अधिकाऱ्याने पाच लाख रुपये लाच मागितली होती तडजोडी अंती ठरलेली अडीच लाख रुपये लाच घेताना लाचल्चपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं